तरतूदींचं एकत्रितपणे संरक्षण करणं गरजेचं वाणिज्य मंत्र्याचं प्रतिपादन नागप्रकरांनी जप्न पाणी वापरण्याचं महापौरांचं आवाहन

उपाययोजना राबविण्याच्या म्ख्यमंत्र्यांच्या सूचना आणि विदर्भात उष्णतेची लाट कायम

सुमारे सात अब्ज्याहन अधिक लोकं विकसनशिल देशांमध्ये राहत असून त्यांना विकासाच्या फायदयांपासून वंचित ठेवलं जावू नये असं भारतानं म्हटलं आहे जागतिक व्यापार संघटना ही व्यापाराच्या माध्यमातून या देशांच्या विकासासाठी कार्य करत असल्याचं वाणिज्य मंत्री सुरेश प्रभू यांनी सांगितलं ते आज नवी दिल्ली इथं जागतिक व्यापार संघटनेच्या विकसनशील देशांच्या मंत्रिस्तरीय बैठकीला संबोधित करत होते विकसनशील देशांमध्ये समान संधींच्या हमीसाठी सर्व देशांनी जागतिक व्यापार संघटनेच्या तरतूदींचं एकत्रितपणे संरक्षण करणं गरजेचं असल्याचं सुरेश प्रभू यांनी सांगितलं भारतानं आयोजित केलेली ही मंत्रिस्तरीय बैठक या देशांच्या विकास आणि वृद्वीसाठी निश्चितच उपय्क्त ठरेल असा विश्वास त्यांनी यावेळी बोलतांना व्यक्त केला लोकसभा निवडणूकीच्या सातव्या आणि अंतिम टप्प्यासाठी विविध पक्षांचे जेष्ठ नेते अनेक ठिकाणी प्रचार सभा घेत आहेत

भाजपाचे जेष्ठ नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज उत्तर प्रदेशातील बलिया इथं प्रचारसभेला संबोधित केलं गरिब आणि वंचित समाजाच्या उत्थानासाठी राष्ट्रीय लोकशाहीवादी आघाडी सरकार कटीबद्ध असल्याचं त्यांनी यावेळी बोलताना सांगितलं त्याचप्रमाणे ते बिहार आणि चंदीगढ इथं देखील आज प्रचार सभांना संबोधित करणार आहेत भाजपाध्यक्ष अमित शाह आज पश्चिम बंगालमधील कोलकाता इथं रोड शो करणार आहेत

तर कांग्रेस अध्यक्ष राहल गांधी आज मध्य प्रदेशात प्रचार सभा घेत आहे निमाज इथं एका प्रचार सभेला संबोधित करताना बेरोजगार युवकांसाठी पंतप्रधानांनी काय केलं असा सवाल राहल गांधी यांनी विचारलं आज ते उज्जैन आणि खांडवा इथं देखील प्रचार सभा घेणार आहेत भाजपा ही ड्रबती नौका असल्याचं बसपा प्रमुख मायावती यांनी लखनऊ इथं प्रत्रकार परिषदेत बोलताना सांगितलं

हरयाणातील फरीदाबाद लोकसभा मतदार संघातील एका मतदान केंद्रावर प्नर्मतदान घेण्याचे निर्देश निवडणूक आयोगानं दिले आहेत या मतदान केंद्रावर भाजपाच्या उमेदवारांच्या अधिकृत प्रतिनिधीनं मतदानाच्या वेळी मतदारांवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न केल्याच्या तक्रारीवरून आयोगानं पुनर्मतदानाचे निर्देश दिले

भारतात एल टी टी ई अर्थात लिबरेशन टायगर्स ऑफ तामिल इलम वरील बंदी आणखी पाच वर्षांनी वाढवण्यात आली आहे बेकायदा कारवाया प्रतिबंधक कायदयानुसार केंद्र सरकारनं या संघटनेला बेकायदेशीर ठरवलं असल्याचं गुह मंत्रालयानं यासंदर्भात जारी केलेल्या पत्रकात म्हटलं आहे

टी टी ई वर बंदी घालण्यात आली होती ईराण कडून तेल आयात करण्यावर अमेरिकेदवारा प्रतिबंध लागू झाल्यानंतर त्याच्या परिणामांवर चर्चा करण्यासाठी भारत आणि ईराणच्या परराष्ट्र मंत्र्यांची नवी दिल्ली इथं बैठक झाली प्रांतिय घडामोडी आणि दवि पक्षिय संबंधा विषयी सल्ला मसलत करण्यासाठी परराष्ट्र व्यवहार मंत्री सृषमा स्वराज यांनी आज नवी दिल्ली इथं दोन दिवसीय भारत भेटीवर आलेले ईराणचे परराष्ट्र मंत्री मोहम्मद जावेद जारीफ यांच्या सोबत या बैठकित चर्चा केली नागपूर शहराला पाणी प्रवठा करणाऱ्या पेंच प्रकल्प आणि कन्हान नदी प्रकल्पात अत्यल्प साठा असून केवळ महिनाभर प्रेल इतके पाणी आहे नागपूर शहराला दररोज पाणी पूरवठा होत असला तरी त्या पाण्याचा आवश्यक तेवढाच वापर करावा पाण्याचा थेंबही वाया जाऊ नये ही काळजी नागप्रकरांनी घ्यावी असं कळकळीचे आवाहन महापौर नंदा जिचकार यांनी केलं आहे राज्यातील बहतांश जिल्ह्यात द्रष्काळ असून नागपूर जिल्ह्यावरही द्रष्काळाची छाया आहे

त्याची तीव्रता जाणून घेण्यासाठी आणि भविष्यातील पाण्याचे नियोजन करण्याच्या दृष्टीने काय करता येईल याची माहिती जाणून घेण्यासाठी जिचकार यांनी नवेगाव खैरी येथील पेंच प्रकल्प आणि कामठी नजिकच्या कन्हान नदी प्रकल्पाला भेट दिली या दोन्ही प्रकल्पातील पाणीसाठ्याचं गांभीर्य लक्षात आल्यानंतर त्यांनी नागपूरकरांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन महानगर पालिका तर्फे करण्यात आलं दरम्यान महापौर नंदा जिचकार यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन नागप्रमधील पाणी प्रश्नाबाबत म्ख्यमंत्र्यांसोबत चर्चा केली या भेटीत महापौरांनी जलसाठ्यातील मृत साठा वापरण्याची परवानगी देण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली यापूर्वी राज्य सरकारला याबाबत पत्र पाठविण्यात आलं होत त्याबाबत म्ख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद देण्याची माहिती जिचकार यांनी दिली मध्य प्रदेशातील चौराई धरणाचे पाणी सोडल्यास नागपूर शहराला काही प्रमाणात दिलासा मिळेल त्यामुळे राज्य सरकारने मध्य प्रदेश सरकारशी संपर्क साधून चौराई धरणाचं पाणी सोडावे अशी विनंती जिचकार यांनी म्ख्यमंत्र्यांकडे केली

द्ष्काळी परिस्थितीत पिण्याचे पाणी ग्रांना चारा तसंच गावातच रोजगाराची उपलब्धता यासंदर्भात म्ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ऑडिओ ब्रीजद्वारे सरपंचांशी थेट संवाद साधून द्रष्काळी परिस्थितीची वस्तूस्थिती आणि करावयाच्या उपाययोजनासंदर्भात माहिती घेतली दुष्काळग्रस्त गावांमध्ये पिण्याचं पाणी स्रळीत स्रु ठेवण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना राबविण्याच्या सुचना त्यांनी यावेळी दिल्या दृष्काळग्रस्त काटोल तालुक्यातील सरपंचांनी गावातील पिण्याच्या पाण्याच्या टंचाईसंदर्भात आणि त्यावर करावयाच्या उपाययोजनाबाबतही म्ख्यमंत्री यांना माहिती दिली तसंच जनावरांना सुद्धा पिण्याच्या पाण्याची व्यवस्था व्हावी याबाबत विनंती केली गावांना पिण्याच्या पाण्याचा प्रवठा होत असलेल्या तलावातील गाळ काढण्यासोबतच पाणीप्रवठा करणाऱ्या जून्या जलवाहिन्यांची द्रुस्ती तसंच कायमस्वरुपी पाणीप्रवठा स्रळीत करण्यासंदर्भात म्ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्हाधिकारी तसंच म्ख्य कार्यकारी अधिकारी यांना या योजना प्राधान्यानं पूर्ण करण्याचे निर्देश दिले

नागप्र शहरावर भविष्यात असलेली दुष्काळाची छाया लक्षात घेता महापौर आणि आयुक्तांनी घेतलेल्या तातडीच्या बैठकीत ठोस निर्णय घेण्यात आले आहेत

ग्रामस्थांना पिण्यासाठी पाणी हाताला काम आणि जनावरांना चारा छावणी मिळेल असे नियोजन करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज यवतमाळ जिल्हा प्रशासनाला दिले मुख्यमंत्र्यांनी आज वर्षा निवासस्थानी ऑडिओ ब्रीजच्या माध्यमातून यवतमाळ जिल्ह्यातील सरपंचांशी संवाद साधून पाणी टंचाई आणि रोजगार हमी योजनेच्या कामाचा आढावा घेतला म्ख्यमंत्री म्हणाले काही ग्रामस्थांनी मागणी केल्याप्रमाणे राष्ट्रीय पेयजल कार्यक्रमांतर्गत पाण्याची व्यवस्था करावी सरपंचांनी मागणी केल्याप्रमाणे पाण्याच्या बाबतीतील सर्व प्रस्ताव तातडीनं मंजूर करावे पिण्यासाठी जनावरे आणि ग्रामस्थांना पाणी मिळेल तसंच ग्रामस्थांना रोजगार हमीची कामं मिळतील याकड जिल्हाधिकारी आणि म्ख्य कार्यकारी अधिकारी यांनी लक्ष द्यावे

मात्र या अभियान अंतर्गत आवश्यक तेवढया रोपांची मागणी वनविभागाच्या पोर्टलवर ऑनलाईन नोंदवण आावश्यक आहे ऑनलाईन नोंदणी केल्यास रोपे वाटपाचे नियोजन व्यवस्थित करता येईल अमरावतीचे विभागीय आय़क्त पिय़ष सिंह यांनी मागणीनूसार रोपं पूरविण्याबाबत वनविभागाला स्चना दिल्या

त्यावेळी ते बोलत होते

तसंच चाचणी अहवाल प्रत्येक विद्यार्थ्यांना शाळेच्या माध्यमातून देण्यात आला असल्याची माहिती जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्थेचे प्राचार्य रविंद्र रमतकर यांनी दिली गोवर आणि रूबेलासह कोणत्याही लसिकरणानंतर बालकांमध्ये उमटणाऱ्या लाल मोठ्या संसर्गावर वैदयकिय क्षेत्राने सुक्ष्म अभ्यास करायला हवा त्यावरील संशोधनातूनच पुढच्या पिढीला हा त्रास टाळता येईल असं प्रतिपादन जागतिक आरोग्य संघटनेचे प्रतिनिधी डॉ रोहन यांनी व्यक्त केला सार्वजनिक आरोग्य संस्थेनं आयोजित केलेल्या लसिकरणानंतरच्या आवांचित प्रतिक्रिया या विषयावरील आयोजित राष्ट्रीय कार्यशाळेत ते बोलत होते रुग्ण सेवा ही सर्वश्रेष्ठ सेवा असून नर्सिंग प्रशिक्षणामुळे दर्गम भागातील तरुणींना रोजगाराची संधी मिळून त्या आरोग्य क्षेत्रात रचनात्मक कार्य करत आहेत असं प्रतिपादन केंद्रीय राखीव दलाचे महानिरीक्षक मानस रंजन यांनी केले धानोरा तालुक्यातील चातगाव येथील एका खाजगी नर्सिंग कॉलेजमध्ये आयोजित परिचारिका दिन कार्यक्रमात मुख्य अतिथी म्हणून ते बोलत होते